निवडण्क आसाम पश्चिम बंगाल केरळ तमिळनाडू आणि पुद्दचेरी या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता ऐन रंगात आली असून प्रचार शिगेला पोहोचला आहे केंद्रीय नेते निवृत्त सनदी अधिकारी अभिनेते असे अनेकजण या प्रचाराच्या रिंगणात उतरले असून त्यामुळे वातावरण तापलं आहे आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संपणार आहे त्यामुळे विविध पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या आज सभा होणार आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नड्डा यांच्या आसाममध्ये आज तीन सभा होणार आहेत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधीही आज आसाममध्ये असतील

पश्चिम बंगालमध्येही आज विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार संपत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही वेळापूर्वी नंदीग्राम इथं रोड शो केला त्यानंतर ते पंसकुला आणि डेब्रा इथं रोड शो घेणार असून काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे ही चार ठिकाणी सभा घेणार आहेत तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये सभा घेणार असून संयुक्त मोर्चातर्फे रिंगणात उतरलेल्या मीनाक्षी मुखर्जी घरोघर जाऊन प्रचार करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ तमिळनाडू आणि पुद्च्वेरी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे आज सकाळी त्यांनी केरळमधील पलक्कड इथं प्रचार सभा घेतली गेल्या काही वर्षात केरळच्या राजकारणामध्ये बदल घडताना दिसत असून स्वार्थापोटी डाव्या लोकशाही आघाडीनं केरळच्या जनतेचा विश्वासघात केला आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास हेच भाजपाचं सूत्र असून त्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी या प्रचारसभेत केला आज दुपारी मोदी तमिळनाडूमधल्या धारापुरम इथं आणि संध्याकाळी पुद्च्चेरी इथं सभा घेणार आहेत पलक्कड इथं भाजपनं मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाणाऱ्या ई श्रीधरन यांना संधी दिली आहे

विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभांनी वातावरण ढवळून निघालं आहे कोविड राष्ट्रीय देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी दुसरीकडे लसीकरण मोहिमेलाही वेग आला आहे

कोरोना जागतिक प्राण्यांद्वारे मानवाला झालेला संसर्ग हे कोरोना साथीचे कारण असण्याची दाट शक्यता असल्याचा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या एका अहवालात काढण्यात आला आहे हा अहवाल आज प्रसिद्ध केला जाणार आहे चीन किंवा दक्षिण आशियातल्या एखाद्या ठिकाणावरील वटवाघळामध्ये असलेला हा विषाणू दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात गेला आणि तिथून तो वुहान इथं पोहोचला असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आल्याचं सीएनएन या वाहिनीनं म्हटलं आहे

व्हॅक्सिन मैत्री भारत सरकारच्या व्हॅक्सिन मैत्री या अभियानाअंतर्गत काल फिजी झिम्बाब्वे नायजर आणि पॅराग्वे या चार देशांना कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा प्राप्त झाला भारतात विकसित करण्यात आलेली लस या देशांना विमानानं पाठवण्यात आली लशीच्या एक लाख मात्रा पाठवल्याबद्दल फिजीचे पंतप्रधान फ्रँक बैनीमारामा यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत भारतानं पॅराग्वे इथंही एक लाख मात्रा पाठवल्या असून या देशाच्या अध्यक्षांनीही भारताचे आभार मानले आहेत

जयशंकर हे आज नवव्या हार्ट ऑफ एशिया मंत्रीपरिषदेत सहभागी होणार आहेत यासाठी ते कालच ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे इथं पोहोचले परिषद सुरू होण्यापूर्वी जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांची भेट घेत त्या देशातल्या शांतता प्रक्रियेबाबत चर्चा केली अफगाणिस्तानात व्यापार उद्योग आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेला भारत या देशाचा इतर शेजारील देशांशी आर्थिक व्यवहार वाढावा यासाठी बरेच प्रयत्न करत आहे जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जवाद झरीफ यांचीही काल भेट घेतली या दोन नेत्यांमध्ये चाबहार बंदरासह इतर अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर चर्चा करताना त्यांनी अफगाणिस्तानमधल्या घडामोडींना प्राधान्य दिलं सुएझ कालवा सुएझ कालव्यात कंटेनर जहाजांची झालेली कोंडी सुटण्यास काही प्रमाणात सुरवात झाल्याचं काल अधिकृतरीत्या सांगण्यात आलं कालव्यात आडव झालेलं एव्हर गिव्हन हे जहाज सरळ करण्यात यश आल्याचं सुएझ कॅनॉल ऑथोरिटीचे प्रमुख ओसामा राबी यांनी म्हटलं आहे हे जहाज आता भरतीच्या वेळी तिथून ओढून बिटर लेककडे नेण्यात येईल त्यानंतर सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला होईल असं ते म्हणाले

आयसीसी क्रमांक इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात मिळवलेल्या विजयामुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजेच आयसीसीच्या विश्वचषक सुपर लीग क्रमवारीत भारत सातव्या स्थानावर आला आहे

गेल्या वर्षी जुलै महिन्यात इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेनं सुपर लीगला सुरुवात झाली होती

ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं

नमस्कार